भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज चालू आर्थिक वर्षातला वित्त धोरणाचा सहावा ड्रैमासिक आढावा जाहीर केला यानुसार रेपो दरात पाव टक्के कपात करण्यात आल्यानं आता रेपो दर साडे सहा टक्क्यांऐवजी सव्वा सहा टक्के िका झाला आहे

जीडीपी म्हणजेच सकल देशांतगत उत्पादनाच्या वाढीवर बँकांची कर्जपुरवठयाची क्षमता आणि वाणिज्य क्षेत्रातली एकंदर आर्थिक आवक यांचा एकत्रित परिणाम होण्याची शक्यता आहे यावर्षी एक फेब्रुवारीपर्यंत देशात रब्बी हंगामात झालेल्या पेरणीचं प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झालं असून हा हंगाम संपेपर्यंत ही तूट भरुन निघेल असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीनं हा आढावा जाहीर करताना देशाच्या आर्थिक विकासातल्या मार्गावरची जोखीम समसमानरीत्या संतुलित करण्याच प्रयत्न केला आहे असं दास यांनी सांगितलं

मंत्रीमंडळांच्या बैठकीनंतर काल रविशंकर प्रसाद यांनी बातमीदारांना ही माहिती दिली या सुधारणांमुळे फसव्या आणि बनावट ठेवी योजनांना प्रभावीपणे आळा घालता येईल तसंच अशा योजनांमुळे होणारी गरीबांची फसवणूक थांबू शकेल असं ते म्हणाले या विधेयकात कठोर शिक्षेची तसंच मोठ्या दंडाची तरतूद आहे तसंच बेकायदेशीरपणे ठेवी गोळा केल्यास ठेवींचा परतावा मिळण्याची तरतूद आहे अस त्यांनी सांगितलं ठेवीदारांना ठेवी परत करण्याकरता या विधेयकाद्वारे संपत्तीवर टाच आणता येईल त्याचबरोबर देशातल्या ठेवी योजनांची माहिती मिळवण्यासाठी केंद्रीय ऑनलाजे डेटाबेस तयार केला जाणार आहे अर्थ विषयक स्थायी समितीकडे हे विधेयक तपासणीसाठी पाठवण्यात आलं होतं देशात आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्रांमध्ये सर्व आर्थिक सेवांच्या नियमनासाठी एकीकृत प्राधिकरणाची स्थापना करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे

या प्राधिकरणामध्ये अध्यक्षाव्यतिरिक्त रिझर्ब बँक सेवी विमा नियामक आणि विकास प्राधिकरण आणि निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण यांनी नामांकित केलेल्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश असेल आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्रांसाठी यापूर्वीच परवानगी दिलेल्या सर्व आर्थिक सेवा आर्थिक उत्पादनांच नियमन हे प्राधिकरण करणार आहे या महिन्यात अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या राष्ट्रीय कामधेन् आयोगालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे गायींचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचं काम हा आयोग करणार आहे

कॅमे यामधून अवैधरित्या रेकाँडिंग आणि चित्रपटाची नक्कल करायला या सुधारणेत दंडाची तरतूद केली आहे या प्रस्तावित सुधारणेमुळे उद्योग महसुलात वाढ रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन मिळेल अशी माहिती केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली भारत आणि मलेशिया यांच्यात दोन्ही देशांच्या कंपनी सचिवांचा दर्जा आणि प्रतिष्ठा उंचावण्यासंदर्भातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे नामिबियाचा निवडणूक आयोग आणि पनामाचं निवडणूक न्यायाधिकरण यांच्यासोबतही निवडणूक व्यवस्थापनासंदर्भात भारतानं केलेल्या कराराला मंजुरी देण्यात आली आहे भारत आणि नॉर्वे यांच्यातल्या महासागर संवाद विषयक कराराला आणि नील अर्थव्यवस्थेच्या विकासासंदर्भातल्या कराराला मंजुरी देण्यात आली आहे भारत आणि ब्राझील यांच्यात पारंपरिक ओषध प्रणाली आणि होमिओपॅथी या क्षेत्रातल्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली

बिहारमधल्या मुजफ्फरपूर आश्रयगृहातल्या लैगिंक अत्याचारप्रकरणाची सुनावणी बिहारमधून दिल्ली धिल्या न्यायालयात येत्या दोन आठवडयात स्थलांतरित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिला सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं दिल्लीत साकेत शिल्या पॉक्सो न्यायालयाला या प्रकरणाची सुनावणी येत्या सहा महिन्यात पूर्ण करण्याचा आदेश दिला आश्रयगृहांच्या व्यवस्थापनाबाबत सर्वोच्च न्यायालयानं बिहार सरकारवर ताशेरे ओढले मुजफ्फरपूर प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रं बिहार सीबीआय न्यायालयातून साकेत बेल्या न्यायालयात दोन आठवड्याच्या आत पाठवण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले राज्यसरकारनं सर्व माहिती दिली नाही तर मुख्य सचिवांना समन्स बजावण्यात येईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम आज आयएनएक्स मिडिया प्रकरणातल्या चौकशीसाठी आज ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयासमोर हजर झाले या चौकशीसाठी त्यांना समन्स पाठवण्यात आलं होत ईडी आणि सीबीआयकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून यापूर्वी अनेक वेळा कार्ती यांची या दोन्ही संस्थांनी चौकशी केली आहे

चिदंबरम यांच्या अर्थमंत्रिपदाच्या कार्यकाळात परदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळानं आयएनएक्स मिडीयामध्ये परदेशी गुंतवणुकीला दिलेल्या परवानगीबाबत ही चौकशी सुरू आहे गेल्या वर्षी सीबीआयनं कार्ती यांना ही परवानगी देण्यासाठी आयएनएक्स मिडियाकडून पैसे स्वीकारण्याचा आरोप ठेवत अटक केली होती आणि नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती लंडन िब्बल्या मालमत्ता खरेदी प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपा संदर्भातल्या चौकशीसाठी व्यावसायिक रॉबर्ट वधेरा आज पुन्हा सकाळी सक्त वसुली संचालनालयासमोर हजर झाले गेल्याच आठवड्यात दिल्ली न्यायालयानं वधेरांना अंतरिम जामीन मंजूर करुन सक्त वसुली संचालनालयासमोर चौकशीसाठी दाखल होण्याचे आणि चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार ते काल हजर झाले असता त्यांची कालही चौकशी झाली होती वधेरांची लंडनमध्ये दोन घरं सहा सदनिका आणि त्विर मालमत्ता असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे राज्यसभेत आज शुन्य प्रहरात महाविद्यालयं आणि विद्यापीठात शिक्षक भर्तीप्रक्रियेतल्या बदलाबाबत चर्चा झाली या बदलामुळे एससी एसटी आणि ओबीसींवर परिणाम होईल असा आक्षेप समाजवादी पक्षाचे रामगोपाळ यादव यांनी घेतला याबाबतची आढावा याचिका न्यायालयात सादर केल्यानंतर योग्य न्याय मिळेल असं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उत्तरात सांगितलं हा सरकारचा नसून न्यायालयाचा निर्णय आहे असं ते म्हणाले मात्र या उत्तरानं समाधान न झाल्यानं सपा बसपा राजद डावे आणि तिर पक्षांनी गोंधळाला सुरुवात केल्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं सीमापार घुसखोरी रोखण्यासाठीच्या उपायांमधे अवकाश संशोधन तंत्रज्ञानाचा वापर करण्याला सरकारनं मंजुरी दिली आहे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली

झो आणि संरक्षण मंत्रालयाच्या समन्वयानं हा प्रकल्प होणार आहे

जम्मू काश्मीरमध्ये लडाखमधल्या कारगिल भागात गेल्या चोवीस तासांपासून हलका हिमवर्षाव आहे

मात्र द्रास बाटलीक लेह आणि ताईसुरु मार्गानं कारगिलला जोडणारे रस्ते सुरु आहेत काश्मीर खोऱ्यात नव्यानं बर्फवृष्टी सुरू झाल्यानं श्रीनगरमधे विमानसेवेवर परिणाम झाला आहे

आदित्य सरवटेनं दुसऱ्या डावात सहा तर पहिल्या डावात पाच गडी बाद केले होते